या हल्ल्यात संसदेचे रक्षण करणा या तसंच शौर्याचं प्रदर्शन करत बलिदान देणा या शूरांचे स्मरण करूया भारत सदैव त्यांना धन्यवाद देत राहील अशा शब्दात पंतप्रधान नरेंद मोदींनी ट्वीटरद्वारे आपल्या भावना व्यक्त केल्या

व्यंकय्या नायडू पंतप्रधान नरेंद्र मोदीलोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला संरक्षण मंत्री राजनाथ सिंह गृहमंत्री अमित शहा यांच्यासह विविध मान्यवरांनी शहीद जवानांना आदरांजली वाहिली नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यातील आस्ते गावातील मेजर सुरेश रघुनाथ घुगे यांना जम्मू काश्मीरमध्ये देशसेवा करत असताना वीरमरण प्राप्त झाले त्यांच्या पार्थिवावर उद्या सोमवारी त्यांच्या मूळगावी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत जम्मू काश्मीरच्या नौसेरा सेक्टर मध्ये कर्तव्य बजावत असताना डोंगरावरून पाय घसरल्याने जवान सुरेश घुगे यांना वीरमरण आलं

संयुक्त राष्ट्र ब्रिटन आणि फ्रान्स यांनी संयुक्तपणे आयोजित केलेल्या पर्यावरण महत्वाकांक्षा परिषदेत मोदींनी दूर दृश्य प्रणालीच्या माध्यमातून सहभागी होताना ते बोलत होते

देशातलं वनक्षेत्र वाढलं असून जैववैविध्यही सुरक्षित असल्याचा दावा पंतप्रधान मोदींनी परिषदेत केला भारतानं हवामान बदलाच्या बाबतीत पॅरीस करारानुसार निश्चित केलेलं लक्ष्यच केवळ साध्य केलं नाही तर त्याही पलिकडं जाऊन काम केलं असल्याचं प्रतिपादन त्यांनी काल केलं निश्चित केलेल्या ध्येयाच्या आधारावर आतापर्यंत साध्य केलेल्या यशाचा आढावा घेत राहिल्यास आगामी पिढ्यांसाठी ते प्रेरणादायी ठरू शकेल असं मत मोदींनी व्यक्त केलं

आयुष्मान भारत कार्यक्रमामुळे देशातील प्राथमिक द्वितीय आणि तृतिय स्तरावरील आरोग्यनिगा यंत्रणेत पूर्णपणे क्रांती झाली असल्याचं आरोग्य मंत्री हर्ष वर्धन यांनी म्हटलं आहे वैश्विक आरोग्य सुरक्षितता दिनानिमित्त काल आयोजित एका कार्यक्रमात ते अध्यक्ष स्थानावरुन बोलत होते

मंत्र्यांनी याप्रसंगी पाचव्या राष्ट्रीय कौटुंबिक आरोग्य सर्वेक्षणाचा अहवाल प्रकाशित केला

तसंच महिला सक्षमीकरणाचा स्तरही वाढल्याचं दिसून आलं आहे

सरकार सध्याच्या किमान हमी भाव योजनेनुसारच खरीप पिकांची खरेदी सुरू ठेवणार असल्याचं कृषी मंत्रालयानं सांगितलं धान खरेदीची ही योजना पंजाब हरियाना उत्तर प्रदेश तेलंगण उत्तराखंड तामिळनाडू चंडीगड जम्मू आणि काश्मिर केरळ गुजरात आंध्रप्रदेश ओडिशा मध्य प्रदेश महाराष्ट्र आणि बिहार या राज्यांमध्ये सुरळीतपणे सुरू असल्याचंही सांगण्यात आलं आहे

जम्मू काश्मीर केंद्रशासित प्रदेशातल्या जिल्हा विकास परिषदेच्या निवडणुकीसाठीची सहाव्या फेरीतील मतदान प्रक्रिया आज सुरु आहे

एका अपक्ष उमेदवारालाही यश मिळालं सारा भारत देश हा संतांची भूमी आहे संतांनीच भारताचा आत्मा जिवंत ठेवला आहे भारतात अनेक राज्य असली तरी भारताचे हृदय मात्र एकच आहे असं प्रतिपादन महाराष्ट्राचे राज्यपाल तथा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलपती भगतसिंग कोश्यारी यांनी आज पुण्यात व्यक्त केलं सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि सरहद्द संस्थेच्या वतीने सुषमा नहार संपादित गुरू ग्रंथसाहिब मधील संत नामदेव या विशेष ग्रंथाचं आज विद्यापीठातल्या ज्ञानेश्वर सभागृहात राज्यपाल कोश्यारी यांच्या हस्ते प्रकाशन झालं त्यावेळी ते बोलत होते यावेळी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ नितीन करमळकर उपस्थित होते इराणमधल्या चाबहार या बंदराचा संयुक्तपणे वापर करण्याबाबत भारत इराण आणि उझबेकिस्तान या देशांमध्ये आज प्रथमच बैठक होणार आहे

उझबेकिस्तान बरोबरच मध्य आशियातल्या इतर काही देशांनीही या बंदराचा वापर करण्याची इच्छा व्यक्त केली आहे या बंदराच्या वापरामुळे स्थानिक उद्योगांसाठी व्यापाराच्या नव्या संधी उपलब्ध होणार असल्यानं या प्रकरणी सर्वांना सहकार्य करण्याची भारताची भूमिका असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या निवेदनात म्हटलं आहे बेलारूसचे अध्यक्ष अलेक्झांडर ल्युकाशेंको यांची स्वित्झर्लंडमधली आर्थिक संपत्ती इथल्या सरकारनं गोठवली आहे बेलारूसमधल्या अध्यक्षीय निवडणुकीनंतर देशभर झालेलं आंदोलन हिंसक मार्गानं दडपून टाकलं गेल्यानं स्वित्झर्लंडनं हा निर्णय घेतला आहे

बेलारूसमधल्या राजकीय तणावाच्या परिस्थितीबाबत चिंता व्यक्त करतानाच स्वित्झर्लंड सरकारनं बेलारूस सरकार आणि आंदोलक यांना चर्चेतून मार्ग काढण्याचं आवाहन केलं आहे याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं पण कोरोना विरुद्धचा लढा अजन संपलेला नाही म्हणनच मास्क वापरा स्वच्छता पाळा अंतर राखा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत रहा आकाशवाणी नमस्कार